आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

दहशतवाद आणि हिंसा यासारख्या समस्यांचा सामना धर्माधिष्ठित तत्वांवरील आधारित मूल्यांची ताकद आणि वारसा यानं केला जाऊ शकतो असं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

करण्यासंदर्भातील स्वीकृतीपत्र आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एल अँड टी कंपनीला देण्यात आलं

जगप्रसिद्ध अमरनाथ यात्रेच्या नोंदणीची सुरूवात नोंदणीकृत बँक शाखेमार्फत सुरू दहशतवाद आणि हिंसा यासारख्या समस्यांचा सामना धर्माधिष्ठीत तत्वांवर आधारित मूल्यांची ताकद आणि वारसा यानं केला जाऊ शकतो असं प्रतिपादन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात ते आज बोलत होते कोणताही धर्म हिंसा करण्याची शिकवणूक देत नाही तसंच निरपराध व्यक्तींवर रानदी हत्ते करणारे कोणत्याही धर्माचे असू शकत नाही कोणत्याही धर्माचा आत्मा अमानवीय नसतो आणि प्रत्येक धर्माची पंरपरा मानवी मूल्यांची जोपासना करणारी असते असंही त्यांनी यावेळी सांगितलं सर्व धर्मांची जोपासना भारताच्या भूमीवर होत असून विविधता तसंच संस्कृतीची बहुलता ही आपल्या देशाची ओळख आहे असंही ते म्हणाले याच कार्यक्रमात जॉर्डन देशाचे राजे अब्दुल्ला द्वितिय यांनी भारत आणि जॉर्डन या उभय देशांनी जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी उचलल्याचं सांगितलं तरूणांना सुरक्षा आणि विकासयुक्त भविष्य देण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

यामध्ये संरक्षण आरोग्य संस्कृती मनुष्यबळ आणि माध्यमं तसंच व्हीसा क्षेत्राचा समावेश आहे

लोकपाल निवड समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचं काँप्रेसनं ठरवलं असल्याची माहिती लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते श्री मल्लीकार्जून खरगे यांनी आज दिली

लोकपालच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत विरोधकांचा आवाज दाबवण्याच्या द्रष्टीनं विशेष आमंत्रित म्हणून बोलावण्याची कृती सरकारनं केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज एका सुधारणाद्वारे खासदारांच्या विविध भत्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला निवास आणि टेलिफोन सुविधा भत्ता मतदारसंघाचा भत्ता तसंच कार्यालयीन खर्चासाठी मिळणाऱ्या भत्याचा यामध्ये समावेश आहे

हे सर्व भत्ते येत्या एक एप्रिल पासून लागू होणार आहेत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं काम सुरू करण्यासंदर्भातील स्वीकृतीपत्र आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कंपनीला देण्यात आलं कंपनीनं काम येत्या पावसाळयापूर्वीच सुरू करावं असे निर्देश यावेळी श्री फडणवीस यांनी दिले आजचा दिवस ऐतिहासिक आहे

हे सरकार आल्यानंतर आमदार श्री विनायक मेटे यांना स्मारक समितीचे अध्यक्ष करून कामाला गती दिली राज्य सरकारनं अतिशय जलद गतीनं काम करत या स्मारकारसाठी लागणारे सर्व परवाने आणले आणि आज एल अँड दी या कंपनीला काम सुरू करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले स्मारक लवकरात लवकर पूर्ण करून भारत अत्युच्च दर्जाचं काम करू शकतो हे जगाला दाखवून द्यावं असंही श्री फडणवीस म्हणाले आज फाल्गुन पोर्णिमा म्हणजेच दुष्ट आणि वाईदाचा नाश करणाऱ्या होळीचा सण त्यानिमित्तानं आज राज्यभर लाकडं आणि गोवऱ्या रचून तयार केलेल्या होळी दहनाचा उत्सव साजरा होत आहे गेल्या काही वर्षात उत्साहात सण साजरा करण्याच्या प्रयत्नात पर्यावरणाचं होणारं नुकसान टाळण्यासाठी नागरिकांना प्रदूषणविरहित होळी साजरी करावी म्हणून सामाजिक संस्था नागरिकांचं प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचंही दिसून येतंय

या प्रसंगी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे अध्यक्ष श्री राजीव मिश्रा भारतीय खनिज मुख्यालयाचे प्रमुख श्री रंजन सहाय उपस्थित होते याप्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी श्री राजीव मिश्रा यांनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडनं सुरू केलेल्या विविध योजनांबद्दल माहिती दिली यात पिण्याचं पाणी स्वस्त दरात उपलब्ध करून देणाऱ्या कोल नीर चा त्यांनी प्रामुख्यानं उल्लेख केला तसंच भारतीय खनिज मुख्यालयाचे अधिकारी श्री रंजन सहाय यांनी वर्षापन दिनानिमित्त एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचं नमूद केलं खाणकाम या क्षेत्रबद्दल लोकांच्या मनातील गैरसमज दूर करून भविष्य काळात वाढणाऱ्या उर्जेची गरज कोळसा आणि इतर खाण व्यवसायातून पूर्ण होणार असल्याचं यावेळी त्यांनी आवर्जून सांगितलं विरोधी पक्षनेते श्री धनंजय मुंडे यांनी विधीमंडळाच्या कामकाजासंदर्भात कथित लाच घेतल्याची बातमी एका वृत्तवाहिनीनं प्रसारित केल्याप्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानपरिषदेतही उमदले या मुद्यावर सत्ताधारी भाजपा आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळं सदनाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं भाजपाचे श्री प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित करत याप्रकरणी संबंधितांची नार्को टेस्ट करून न्यायालयीन चौकशी करण्याची तर भाजपाच्याच श्री भाई गिरकर यांनी चौकशी होईपर्यंत संबंधित सदस्यांना निलंबित करण्याची मागणी केली विरोधी पक्षनेत्यांविरोधात हे कट कारस्थान असून यासाठी फक्त संपादक पत्रकारांनांच जबाबदार न धरता त्या त्या माध्यमाच्या मालकावरही कारवाई व्हायला हवी असं सांगत याविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचं काँप्रेसचे गटनेते श्री शरद रणपिसे यांनी यावेळी सांगितलं

विधानसभेत आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री धनंजय मुंडे यांच्यावर सत्ताधारी बाकावरचे सदस्य श्री अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपामुळं गदारोळ झाल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं एका व्रत्तवाहिनीनं दिलेल्या व्रत्ताचा आधार घेत श्री गोटे यांनी श्री मुंडे यांच्यावर आरोप केले श्री मुंडे यांनी विषिमंडळाच्या कामकाजासंदर्भात कथित लाच घेतल्याची बातमी एका एका वृत्तवाहिनीनं प्रसारित केली होती ही बाब गंभीर असून या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करा आणि तोपर्यंत संबंधित सदस्यांचे निलंबन करा अशी मागणी त्यांनी केली सत्ताधारी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कारवाईची मागणी केली या गोंधळामुळं एकूण तीनवेळा कामकाज तहकूब करण्यात आलं त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्यानं अध्यक्ष श्री हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं प्रसिद्ध श्री अमरनाथ यात्रेची नोंदणीकृत बँक शाखांमार्फत नोंदणी सुरू झाली आहे

देशातील पंजाब नॅशनल बँक जम्मू आणि काश्मीर बँक आणि येस बँक या बँकेच्या चारशे चाळीस शाखांमधून ही नोंदणी करण्यात येईल असं श्रीअमरनाथ न्यासाद्वारे कळविण्यात आलं आहे

गर्भवती महिला आणि वैद्यकीय दृष्टया सुदृढ नसलेल्या व्यक्तींना प्रतिबंधित करण्यात येतं शिया इस्माईली मुस्लीम समाजाचे इमाम आणि आगा खान डेव्हलपर्मेट नेटवर्कचे संस्थापक अध्यक्ष प्रिन्स आगा खान यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कमार्फत राबविण्यत येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत यावेळी चर्चा झाली आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कमार्फत महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या सर्व उपक्रमांना सर्वतोपरि सहकार्य करू असं श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं हॉटेल ताजमहल इथं झालेल्या या बैठकीस पर्यटन मंत्री श्री जयंतकुमार रावल आमदार श्री अमीन पटेल मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव श्री प्रवीण परदेशी राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव श्री राजगोपाल देवरा आदि मान्यवर उपस्थित होते

त्याचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची गरज आहे त्यासाठी आगाखान संस्थेनं त्यासाठी सहकार्य करावं असं प्रतिपादन राज्यपाल श्री चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी मुंबई इथं शिया इस्माईली मुस्लीम समाजाचे इमाम आणि आगा खान संस्थेचे अध्यक्ष आगा खान यांच्याशी चर्चा करताना केलं

आदिवासींच्या कलागुणांना प्रशिक्षण देण्यासाठी या संस्थेनं मदत करावी असं ते यावेळी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान येाजनेअंतर्गत यापूर्वी कर्जमाफीसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आजपासून नव्यानं ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत

यापूर्वी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही असं शासन निर्णयात म्हटलं आहे राष्ट्रीय स्वच्छता अभियानात सर्वाचा सहभाग आवश्यक असल्याचं मत मेळघाटचे आमदार श्री प्रभुदास भिलावेकर यांनी मांडलं ते नगर परिषद चिखलदरा आणि क्षेत्रीय प्रचार कार्यालय अमरावती यांच्या वतीनं आयोजित जनसंवाद आणि माहिती मेळाव्यात बोलत होते